भारत आणि चीन यांच्यातील कमांडर पातळीवरची चर्चा आज इशान्य लडाखमधील चुशूल इथं सुरु झाली आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये निर्माण झालेला तणाव संपवण्याबाबत या चर्चेत भर दिला जाणार आहे गेल्या काही दिवसात चीननं नियंत्रण रेषेजवळच्या वादग्रस्त भागातलं आपलं सैन्य मागं घेतलं आहे

दक्षिण चीनच्या सागरी साधनसामग्रीवर चीनने केलेल्या दाव्याचा अमेरिकेने काल अधिकृतपणे इन्कार केला बीजिंगवर नियंत्रण ठेवण्याची बिजिंगची स्वयंघोषित मोहीमही पूर्णपणे बेकायदेशीर ठरविली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकल पोम्पीओ यांनी काल चीनला या दक्षिण चीनी सागरी क्षेत्रावर एकतर्फीपणे आणि धाक दपटशाने अधिकार लादण्याचा कोणताही कायदेशीर हक्क नसल्याचं म्हटलं आहे

देशात पैशाची कमतरता नाही तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा या बाबी दुय्यम असून विचार आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर देशाचा कायापालट करणं अजिबात कठीण नाही असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी आज काही वेळापूर्वी केलं

त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खटटर होते आज उद्घाटन झालेल्या रस्त्यांमुळे दळणवळण वाढून हरियाणाच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल औद्योगिक गुंतवणूक वाढवायची असेल तर ऊर्जा रस्ते दळणवळण या प्राथमिक गरजा आहेत हरियाणामध्ये अँग्रो एमएसएमई तयार करावं त्याद्वारे गावांचा विकास होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असंही गडकरी म्हणाले राजस्थानमधील सत्ता संघर्षातून मार्ग काढण्यासाठी जयपूर इथं आज कॉप्रेस विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांची मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी परिस्थितीबाबत विचार विनिमय करण्यासाठी कालही कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांची बैठक बोलावली होती

पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं आज सकाळी राष्ट्रपतींची भेट घेतली पक्षाचे सरचिटणीस कैलास विजय वर्गीय यांच्या नेतृत्वाखाली हया शिष्टमंडळातर्फे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं पश्चिम बंगालमधील आमदार देवेंद्रनाथ राय यांचा काल गूढरीत्या मृत्यू झाला त्यांची हत्त्या करून मृतदेह नंतर झाडाला लटकविल्याचा प्राथमिक अंदाज असून तपास सुरु आहे

जगभर कोरोना साथीचं संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून नजीकच्या भविष्य काळात जनजीवन पूर्वपदावर येण्याची कोणातीही शक्यता सध्या नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गानं उग्र रूप धारण केलं असून या महामारीचा सामना करण्यासाठी संघटित जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचं आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक टेड्रोस ऍधनॉम घेब्रेसस यांनी म्हटलं आहे

देशाच्या अर्थसंकल्पात आगामी काळात सार्वजनिक आरोग्यासाठी जास्त खर्चाची तरतूद करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ

आरोग्य मंत्रालयाने देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्राची पाहणी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहन देणारी आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आवश्यकता या बैठकीत वित्त आयोगाच्या नजरेस आणून दिली

कोविडच्या गंभीर परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी आहे

डॉक्टरांचं एक विशेष पथक या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे ही लस पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आणि हैदराबादमधल्या भारत बायोटेक यांच्या सहकार्यानं तयार करण्यात आली आहे

सीबीएससीच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष चार्लस मायकेल आणि युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेन हे परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत जम्मू आणि काश्मीर सरकारनं राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार टप्प्या टप्प्यानं पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवेश देण्यात येईल यातील पहिल्या टप्प्यात फक्त हवाई मार्गाने येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे

आसाममधील पूर परिस्थिती अद्याप गंभीर आहे

धेमाजी दारंग बारपेटा आणि बोन्गाई जिल्ह्यांमध्ये सर्वात गंभीर पूर परिस्थिती आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र सपल